एस

इनरलाईन परमिट व्यवस्था नुकतीच मणिपूरपर्यंत वाढवण्यात आली आहा आद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहा क्षेणिपूरला इनर लाईन परमिट व्यवस्थछ्तिर्गत आणण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी दिलं होतं

भाजपाचविरिष्ठ नक्त आणि उत्तर प्रदक्षिमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज तीन प्रचारसभा घणिर आहत्ततर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपा उमद्ववारांसाठी पथरगामा आणि राजमहाल इथं प्रचारसभा घरीील

भारतात आंतराष्ट्रीय वित्तीय सद्यी केंद्रात वित्तीय सद्यी बाजाराच्या विकास आणि नियमनासाठी एकीकृत प्राधिकरण स्थापन करणं हा या विध्यक्राचा उद्दष्टीआहा संध्या भारतातील रिझर्व्ह बँक सहीी आयआरडीए यांसारख्या विविध वित्त संस्थांना विविध बाजारांच्या नियमनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहा वित्तीय सक्तीएकीकृत प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर विविध वित्तीय सद्यावं नियमन एकाच ठिकाणी होईल असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधक्कावरच्या चर्चेला उत्तर दक्षिमा सांगितलं आंतराष्ट्रीय वित्तीय सद्या केंद्र हावित्तीय सद्यां महत्वाचं केंद्र आहा बुंबई शपते बाजार आणि राष्ट्रीय शक्ति बाजाराचा कारभार याच केंद्रामार्फत चालतो असं सीतारामन यांनी सांगितलं

तीन अभिमत संस्कृत विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा पूर्णतः दक्षाविषयीच हा बिघस्क आहा

वस्तू आणि सद्या कराची भरपाई सर्व राज्यांना दष्ट्रासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध आह अशी म्वाही सीतारामन यांनी दिली

आणि यासंदर्भात आढावा घख्वासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं वित्तमंत्र्यांच्या उत्तरानंतर तिसरं विनियोजन विधाक्र लोकसभक्रिक पाठवण्यात आलं

राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात काही ठिकाणी काल रात्री पाऊस पडला दिल्लीत जोरदार वा यांसह पाऊस झाल्यानतिथल्या हवामानात सुधार होण्याची शक्यता आह आजही राजधानी दिल्लीत जोरदार वा यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहा जापमानात घट होऊन ताक्रि आकडी होण्याचीही शक्यता आहा उत्तराखंडात रुद्रप्रयाग उत्तरकाशी आणि चामोली इथं आज जोरदार ता अतिजोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा दध्यात आला असून काल जम्मू काश्मीर आणि लडाखच्या अतिउंच प्रदध्यात मध्यम स्वरुपाची हिमवृष्टी तर पठारी भागात पाऊस पडला आजही तिथं हिमवृष्टी आणि पावसाचा इशारा दख्यात आलाय काल जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद होता उत्तर प्रदर्यात काल रात्री काही भागात जोरदार वा यासह पाऊस झाला